विधानसभा आणि विधानपरिषदेच्या कामकाजाला आज वंदेमातरम्नं सुरुवात झाली

राज्यातल्या मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीच्यावर प्रशासक नेमण्याबाबत सरकारने मांडलेले विधेयक संविधान संमत नसून उच्च न्यायालयात सरकारनं घेतलेल्या भूमिकेशी विसंगत असून ते मांडण्यास विरोधकांनी विधानसभेत विरोध केला तो उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी अमान्य केल्यानं विरोधकांनी सभागृहातून सभात्याग केला त्याआधी उपाध्यक्षांनी बालाजी किणीकर दौलत दरोडा संग्राम थोपटे आणि कालिदास कोलंबकर यांची तालिका अध्यक्ष म्हणून यांची नेमणूक केल्याचं जाहीर केलं विधानपरिषदेच्या उपसभापती पदाची निवडणूक उद्या होणार असल्याचं सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी आज विधानपरिषदेत जाहीर केलं कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर ही निवडणुक बिनविरोध करण्याचा प्रयत्न करावा अशा सूचना सभागृह नेते अजित पवार यांना सभापतींनी यावेळी दिल्या होत्या दरम्यान महाविकास आघाडीतर्फे शिवसेनेच्या निलम गो हे यांची तर भाजपाच्या वतीनं भाई गिरकर यांचे उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत प्रसाद लाड मनीषा कायंदे संजय दौंड आणि अमरनाथ राजूरकर यांची तालिका सभापती म्हणून सभापतींनी आज नावं जाहीर केली शिवसेनेच्या डॉ नीलम गोऱ्हे राष्ट्रवादी काँप्रेसचे शशिकांत शिंदे अमोल मिटकरी काँग्रेसचे राजेश राठोड तसंच भाजपच्या रणजित सिंह मोहिते पाटील रमेश कराड प्रवीण दटके या नवनिर्वाचित सदस्यांचा परिचय सभागृहाला करून देण्यात आला माजी राष्ट्रपती डॉ प्रणव मुखर्जी माजी मुख्यमंत्री डॉ शिवाजीराव पाटील निलंगेकर तसंच माजी सदस्य विजय मुडे रामनाथ मोते बलभीमराव देशमुख युनूस हाजी शेख आणि जयंतराव ठाकरे यांच्यासह अन्य दिवंगत मान्यवरांना श्रद्धांजली वाहणारा शोक प्रस्ताव विधानसभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तर विधानपरिषदेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मांडला आणि दोन्ही सभागृहाच्या वतीनं श्रध्दांजली अर्पण करण्यात आली सामान्य माणूस ते राष्ट्रपती पदापर्यंतचा भारतरत्न माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी असा प्रवास करताना ते अजात शत्रू राहिले हे त्याचे वशिष्टे होते असे गौरवोद्गार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या शोकप्रस्तावात काढले प्रणव मुखर्जी यांनी राष्ट्रपती पदाला यथोचित न्याय दिलाच मात्र त्यांना देण्यात आलेल्या जबाबदाऱ्या त्यांनी अतिशय निष्ठेनं निभावल्या अशा शब्दात अजित पवार यांनी प्रणव मुखर्जी यांना श्रध्दांजली वाहिली विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर उद्योगमंत्री सुभाष देसाई काँप्रेस गटनेते शरद रणपिसे शेकापचे जयंत पाटील यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या

ही आजवरची एका दिवसातली सर्वाधिक संख्या आहे

ही आजवरची एका दिवसातली सर्वाधिक रुग्णसंख्या आहे

परभणी महानगरपालिकेनं शहरातल्या चार प्रभागांमधे आज रप्रीड अँटीजेन चाचण्यांचं शिबीर घेतलं

धूळे जिल्ह्यातली काही खासगी रुग्णालयं कोरोनाबाधितांवर उपचारासाठी जादा शूल्क आकारत असल्याची तक्रार वारंवार होत असून अशा रुग्णालयांविरोधात कारवाई करण्यासाठी महापालिका आयुक्तांनी भरारी पथक स्थापन केलं आहे

नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या वतीनं येत्या दोन दिवसात केवळ पोलीस कर्मचा यांसाठी पोलीस मुख्यालयात कोविड केअर सेंटर सुरू करण्यात येणार असल्याची माहिती नाशिकचे नवे पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी आज दिली

कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता बुलडाणा जिल्हा प्रशासनानं कोरोना निदान चाचण्यांचा वेग वाढवला आहे

नवं राष्ट्रीय शक्तणिक धोरण पथदर्शी आहे या धोरणाची अंमलबजावणी करताना शिक्षणाची प्रक्रिया शिक्षक केंद्री न होता विद्यार्थी केंद्री व्हायला हवी अशी अपेक्षा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी व्यक्त केली आहे या धोरणाची अंमलबजावणी करताना सूक्ष्म व्यवस्थापनावर भर द्यावा असंही त्यांनी म्हटलं आहे ते आज राष्ट्रीय शक्तणिक धोरणाच्या माध्यमातून उच्च शिक्षणात परिवर्तन या विषयावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आयोजित केलेल्या ऑनलाई राज्यपाल परिषदेत बोलत होते

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठोपाठ गृहमंत्री अनिल देशमुख आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना आलेले धमक्यांचे फोन अत्यंत गंभीर आणि दुर्दैवी असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी म्हटलं आहे राज्याचं गृहमंत्रालय या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून या मागे असणाऱ्याचा शोध घेईल असंही पाटील यांनी म्हटलं आहे

देशभरातून कुपोषणाचं निर्मूलन करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्याची गरज असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे देशाच्या प्रगतीसाठी नारी शक्ती आणि युवा शक्ती सक्षम होणं आवश्यक आहे त्यासाठी पोषक आहार महत्पूर्ण असल्याचंही ते म्हणाले

औरंगाबाद क्विं नाथ समुहाच्या कार्यालयात झालेल्या या छोटेखानी कार्यक्रमात प्रस्काराला उत्तर देताना सुतार यांनी सरलेलं शतक आणि चालू शतक यांच्या सांध्यावरच्या अस्वस्थ कालखंडाला शब्दबद्ध करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत असल्याचं सांगितलं

रत्नागिरी जिल्ह्यात दापोली तालुक्यातल्या हर्णे बंदरात आज पहाटे एक मच्छीमारी नौका बुडाली मात्र नौकेवरचे सातही खलाशी सुखरूप आहेत मच्छीमारीसाठी समुद्रात जाण्यारिता उभी असलेली ही नौका समुद्रात उठलेल्या वादळी वाऱ्यांच्या तडाख्यानं बुडाली

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी व्हावा यासाठी जिल्ह्यातल्या गडहिंग्लज आणि कागल या दोन तालुक्यांमधे आजपासून दहा दिवस संचारबंदी लागू केली आहे येत्या बुधवारपासून भुदरगड तालुक्यातही संचारबंदी लागू करणार असल्याचं जिल्हा प्रशासनानं कळवलंआहे अभिनेत्री कंगना रानौत हिला वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्याचा केंद्र सरकारचा निर्णय राजकीय हेतुने घेतलेला असल्याची टीका मदत आणि प्ननर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली आहे ते मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते कंगनाला सुरक्षा देण्याच्या निर्णयातून तिने मुंबई पोलिसांबाबत केलेल्या विधानाला केंद्र सरकार पाठिंबा देत असल्याचं दिसून येतं हा महाराष्ट्राच्या जनतेचा विश्वासघात असल्याची टीका वडेट्टीवार यांनी केल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे

पी जे अब्दूल कलाम प्रक्षेपण तळावरून ही चाचणी घेण्यात आली

ध्रळे जिल्ह्यात शिंदखेडा तालुक्यातल्या म्हळसर श्रिं कोरोनाचा वाढता प्रसार लक्षात घेता ग्रामपंचायतीनं गावातल्या शंभर जणांची अँटीजेन टेस्ट केली अशा प्रकारे अँटीजेन टेस्ट करणारी म्हळसर ही जिल्ह्यातली पहिली ग्रामपंचायत ठरली आहे

अंतिम वर्ष वगळून ज्या वर्षाच्या परीक्षा झाल्या नाहीत अशा सर्व विद्यार्थ्यांचं परीक्षा शुल्क विद्यापीठानं तात्काळ परत करावं अशी मागणीही परिषदेनं केली आहे या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर कठोर आंदोलन केलं जाईल असा श्राारा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे महानगर मंत्री ऋषिकेश माळी यांनी दिला येत्या दोन दिवसांत कोकणात बहुतेक सर्व ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे तर या काळात मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा शिवारा हवामान विभागानं दिला आहे